लष्करप्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारणं ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असून जवाबदारीही तितकीच मोठी असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं देशाच्या पहिल्या सरसेनाध्यक्ष पदाचा कार्यभार जनरल बिपीन रावत यांनी आज स्वीकारला तीनही सेना दले एक संघ म्हणून काम करतील अस रावत यांनी यावेळी बोलताना सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनरल रावत यांचं अभिनंदन केलं असून नव्या कारकिर्दीसाठी श्भेच्छा दिल्या आहेत रेल्वे भाड्यात आजपासून किरकोळ वाढ करण्यात आली आहे

उपनगरीय गाडी आणि पास च्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही शौर्य दिनाच्या निमित्तानं पुण्याजवळ कोरेगाव भीमा इथल्या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आज मोठ्या संख्येनं अनुयायी जमले होते कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत हा कार्यक्रम पार पडला सुरक्षिततेसाठीही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता उपमुख्यमंत्री अजित पवार प्रकाश आंबेडकर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले राज्याचे मंत्री नितीन राऊत जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक मान्यवरांनी विजय स्तंभाला अभिवादन केलं

यानिमित्त प्ण्यातील भिडे वाडा इथून भव्य फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं फेरीचं उद्घाटन प्ण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झालं प्णे शहरातील काँग्रेस भवनावर हल्ला करून तोडफोड करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी केली आहे भोरचे काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिपद नाकारल्याच्या निषेधार्थ काल थोपटे समर्थक कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनावर हल्ला करुन तोडफोड केली होती हल्लेखोर कोणाचेही समर्थक असले तरी त्यांच्याविरुद्ध तसंच त्यांना भडकवणाऱ्याविरुद्धही कारवाई करण्याची मागणी बागवे यांनी केली आहे

सचिन प्णेकर यांना जाहीर झाला आहे प्णेकर हे बायोस्फिअर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून वनस्पती शास्त्रातील संशोधन आणि पर्यावरणातील भरीव कामगिरीबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात येईल

सकाळी ताडीवाला रस्त्यावरील एका इमारती मध्ये तळमजल्यावर शॉर्ट सर्किट मुळे आग लागली तर दुपारी जांभुळ वाडी दरी पुल इथे एका गोडाऊन ला आग लागली अग्निशामक दलाच्या बंबांनी आग वेळेत आटोक्यात आणली यात कोणतीही जीवित हानि झाली नाही

नमस्कार